मात्र आता सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभैत केला त्यानंतर विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज अध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं कामकाज पून्हा एकदा दहा मिनिटांसाठी स्थगित झालं विधान परिषदेतही याच मुद्द्यावरून दोन वेळा कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मदतीचा म्द्दा लावून धरला यावेळी सताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली गोंधळ कायम राहिल्यानं विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं वस्तू आणि सेवा कर परताव्याचं आश्वासन केंद्र सरकार मोडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे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 देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकंद नरवणे यांची नियुक्ती झाली आहे सध्या ते लष्कराचे उपप्रम्ख म्हणून कार्यरत आहेत

नरवणे मूळचे प्ण्याचे असून आकाशवाणीच्या माजी वृतनिवेदक सुधा नरवणे यांचे ते प्त्र आहेत

जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचं त्यांनी नेतृत्व केलं आसाम रायफलचे उतर पूर्व विभागाचे महानिरीक्षक स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातले मुख्याधिकारी लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख महस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची ध्रा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे झारखंड विधानसभा निवडणूकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी निवडणूक प्रचारानं आता वेग घेतला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्रपारी साहेबगंज जिल्ह्यात भोगनदी इथं निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत झारखंड मुक्तीमोर्चा झारखंड विकास मोर्चा तसंच ऑल झारखंड स्टुडंटस् युनियनचे नेते देखील आज विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत

एखाद्या समुदायाच्या राज्यनिहाय लोकसंख्येनुसार तिला अल्पसंख्याक दर्जा देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्व जारी करावीत अशी मागणी या याचिकेत केली होती सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठानं फेटाळली धर्माचा विचार संपूर्ण भारतानुसार केला पाहिजे असं मत या पीठानं नोंदवलं नव्यानं लागू झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायदयाविरोधात विरोधी पक्षातल्या बेजबाबदार सदस्यांनी केलेल्या विखारी अपप्रचारामुळेच देशात हिंसाचार उसळला आहे असं केंद्रीय ग़हराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे जे राजकीय पक्ष दिल्लीत हिंसाचाराला कथित चिथावणी देत आहेत त्यांना त्यापासून रोखलं पाहिजे असं सांगत त्यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्याही भारतीयाचा धर्म पंथ आणि प्रदेश यांच्या विरोधात नसून ज्यांना धार्मिक छळाला तोंड द्यावं लागत आहे त्यांच्यासाठी आहे असं रेड्डी म्हणाले

सर्वोच्च न्यायालयानं नागरिकत्व सुधारणा कायदयाविरोधात देशभरात झालेल्या हिंसक घटकांची सीबीआय अथवा न्यायालयाच्या निगराणी खालील विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याच्या याचिकेवर विचार करायला सहमती दर्शवली आहे मुख्य न्यायाधिश एस

बोबडे यांच्या खंडपिठासमोर आज तत्काळ सुनावणीसाठी हे प्रकरण ठेवण्यात आलं होतं न्यायालयात यासंदर्भात अन्य काही याचिकांवरही सुनावणी होणार आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अलीगड मुस्लिम विद्यापीठ तसंच जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन करणा या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमाराबाबतचा मुद्दा यात उठवण्यात आला आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसाममधे झालेल्या निदर्शनाच्या काळात कोणत्याही पर्यटकाचं छळ झाला नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे पर्यटक संचालक देब क्मार मिश्र यांनी आकाशवाणीला बोलताना सांगितलं की पर्यटकाना कसलाही त्रास होऊ नये यासाठी पर्यटन विभाग आणि इतर संबधितांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले सध्या स्थिती सामान्य असून सर्व पर्यटकांचं राज्यात स्वागत आहे असं ते म्हणाले आसाम सरकारनं राजधानी ग्वाहाटीमधली संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे दिब्र्गढमधली संचारबंदी प्रशासनानं उठवली आहे आजपासून ब्रॉडबँड इंटरनेट सेवाही पूर्ववत केली आहे त्याआधी काल ग्वाहाटीमधे वार्ताहरांशी बोलताना आसामचे अर्थमंत्री हिंमत बिसवा सरमा यांनी सांगितलं की नागरिकत्व द्रुस्ती कायद्याच्या विरोधातल्या निदर्शनानंतर आता आसाममधलं जनजीवन सुरळीत होत असल्याचं मत व्यक्त केलं राज्यातल्या हिंसाचाराची उच्च स्तरीय चौकशी होणार आहे

मेघालय सरकारनं शिलॉगमधली संचारबंदी आज शिथिल केली आहे लुमडीएंगिरी आणि सरदार पोलिस ठाण्यांअंतर्गत येणा या क्षेत्रात आज सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल राहिल असं प्रशासनानं जाहीर केली आहे पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेज म्शर्रफ यांना विशेष न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे

देशविदेशातल्या नागरिकांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमांदवारे संवाद साधतात

अटक केलेले दहा जण ग्न्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापैकी कोणीही विद्यार्थी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं

दिल्लीचे म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका मानहानी प्रकरणात आपल्या विरोधातलं समन्स रदद करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं आज राखून ठेवला

दक्षिण सुदानमध्ये तैनात असलेल्या सुमारे साडेआठशे भारतीय शांतीसैनिकांना प्रतिष्ठेचं संय्क्त राष्ट्रांचं पदक दिलं जाणार आहे भारतीय जवानांची सेवा आणि सुदानमधे शांतता निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान विचारात घेऊन हा सन्मान होत आहे जम्म् काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालूक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगूले शहीद झाले त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत